आळंदी प्रमाणेच उद्या देहूतून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका बसने पंढरप्रला नेण्यात येणार आहेत तत्पूर्वी उद्या पहाटे देवस्थानच्या अध्यक्षांच्या हस्ते आरती होईल

विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज ही माहिती दिली प्णे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे

या चाचण्यांचा अहवाल अवघ्या अर्ध्या तासात मिळणार असून संबंधित कंपनीने महापालिकेच्या डॉक्टर तसेच कर्मचारी वर्गाला याबाबत प्रशिक्षण दिले आहे कोरोन उपचार जिल्हाधिकारीसोमणी जिल्हयात कोरोना आणि अन्य आजाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सर्व डॉक्टरांनी दक्षता घ्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केली कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत खासगी तसंच शासकीय रुग्णालय आणि प्रयोगशाळांच्या डॉक्टरांसमवेत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सध्याच्या कोरोना टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर बहुतेक सर्वच शाळांतून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात असताना पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गरीव विद्यार्थ्यांसाठी द्रुस्त केलेले ज़्ने लॅपटॉप उपलब्ध करून देण्याची मोहीम राबवली जात आहे

नागरिकांनी तसंच विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांनी या कामी पुढाकार घ्यावा असं आवाहन पाटील यांनी केलं आहे

या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनीही आता त्या परिसरातील रस्ता अधिक सुलभ झाल्याचं म्हंटलं आहे सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढी विरोधात आज पुणे शहर काँग्रेसच्या वतीन आंदोलन करण्यात आलं प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात केंद्र सरकारनं इंधन दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील पिंपरी कॅम्प ही बाजारपेठ आजपासून पुन्हा सुरू झाली आहे अटी आणि शर्तींसह बाजारपेठेतील द्कानं सम आणि विषम तारखेला सुरू राहतील यापूर्वी तीन वेळा मनपा प्रशासनाने ही बाजारपेठ बंद ठेवली होती

उद्या देखील मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे नमस्कार